राज्यातल्या कोव्हिड स्थितीबाबत सविस्तर आकडेवारी देणारा अहवाल आरोग्य संचालनालय दररोज प्रसिद्ध करतं आक्टोबरपासून कोरोना बाधितांची संख्या किरकोळ चढउतार वगळता सातत्यानं घटत असली तरी दिवसभरात एकही नवा कोरोना बाधित आढळला नाही असा एकही जिल्हा नव्हता

काल जालना आणि सिंधुद्गातली नवबाधितांची संख्याही शून्यावर आली

कोरोना बाधितांची घटती संख्या दिलासादायक असली तरी आरोग्य संचालनालयाचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयांचा अहवाल आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्राप्त होणारा अहवाल यातल्या आकडेवारीत बऱ्याचदा तफावत आढळते त्यामुळे नेमकी वस्तूस्थिती काय याबाबत संभ्रम निर्माण होतो

औरंगाबादमध्ये काल कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही राज्य लसीकरण राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगलाच वेग आला आहे

त्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे असं सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ संजय देशमुख यांनी सांगितलं आहे

लसीकरणाचा दुसरा टप्पाही लवकरच स्रु होईल अशी माहिती खामगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिक्षक डॉ निलेश टापरे यांनी काल दिली ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं

द्सऱ्या टप्प्यात पोलीस विभाग त्याचबरोबर महसूल आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अग्रभागी असणाऱ्या अन्य शासकीय आणि उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे आतापर्यंत द्सऱ्या टप्प्यासाठी एकंदर साडेपाच लाखाह्न अधिक कोरोना योदध्यांनी लसीकरणासाठी आपली नावं नोंदवली होती

कोरोना संबंधी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या शाळांची घंटा काल पून्हा वाजली पूणे नाशिक गोंदिया परभणी सिंधुद्ग अहमदनगर आणि धुळ्यासह जवळपास सर्वच जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी प्रन्हा शाळेची वाट धरली

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पुणे जिल्ह्यातल्या काही शाळांना भेट दिली नाशिक जिल्ह्यातल्या काही शाळांमध्ये प्रतिबंधक उपाययोजनांसोबतच आकर्षक सजावट आणि रांगोळ्या काढून मुलांचं स्वागत करण्यात आलं वाशिम जिल्ह्यातही विद्यार्थ्यांचं स्वागत कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करण्याबरोबरच प्रष्प गुच्छ देऊनही करण्यात आलं

मास्क स्वच्छता आणि स्रक्षित अंतराचे नियम अशी बंधन असली तरी आपल्या मित्रमैत्रिणींना पुन्हा भेटता आल्यानं विद्यार्थीही ख्शीत आहेत गोंदिया जिल्ह्यातल्या कारंजा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या अनुष्का भिमटे या विद्यार्थिनीनं अशाच काहीशा भावना आकाशवाणीकडे व्यक्त केल्या